त्यांच्यासाठी जिल्ह्यातील लसीकरण केंद्रातही वाढ केली जाणार असून खासगी रुग्णालयांनाही या मोहिमेत सहभागी करून घेतलं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं

यापूर्वीच्या आठ केंद्रांवर लसीकरण सुरू आहे

आशिष भारती यांनी सांगितलं लसीकरणासाठी तयार करण्यात आलेली को विन प्रणाली अद्ययावत करण्याचं काम सुरू आहे त्यामुळे केंद्र शासनाने शनिवार आणि सोमवारचं लसीकरण थांबवलं असून नोंदणी झालेल्यांचं लसीकरण रद्द करण्यात आलं आहे या प्रणालीमध्ये दोष असल्यानं अनेक अडचणी उद्धवत होत्या

राजेश देशमुख यांनी दिली

वैद्यकीय आणि जीवनावश्यक सेवा यांना या निर्णयातून यापूर्वी दिलेली सवलत कायम असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं

बाजारात मागणी वाढल्यानं काकडी मटार फ्लॉवर आणि पावट्याच्या भावात दहा टक्क्यांपर्यंत वाढ नोंदविण्यात आली तर कांद्याच्या तेजीला काहीसा लगाम बसला असुन भाव खाली आले आहेत अन्य फळभाज्यांचे भाव स्थिर आहेत पालेभाज्यांच्या बाजारात मंदीचं वातावरण असून कोथिंबीर मेथी करडई हरभरा गड्डी यांच्या भावात घसरण आली आहे हवेतला गारठा कमी झाल्यानं कलिंगड टरबूज आणि पेरूला फळ बाजारात मागणी वाढली असून भावही वीस टक्क्यांपर्यंत वधारले आहेत तर डाळिंब चिक्र यांच्या भावात किंचित घसरण नोंदविण्यात आली फूल बाजारात मागणी आणि आवक स्थिर असून महाशिवरात्री निमित्तानं फुलबाजारात पुन्हा तेजी येण्याचे संकेत व्यापाऱ्यांनी दिले आहेत गहुंजे इथं भारत आणि इंग्लंड दरम्यान नियोजित मर्यादित षटकांचे सामने कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रेक्षकांविना होणार आहेत

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत